विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आता सविस्तर बातम्या पंतप्रधान येत्या पाच वर्षात देशातल्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीप्रवठा करण्यासाठी केंद्र सरकार जलजीवन अभियान राबवणार असून त्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं औरंगाबाद इथं आयोजित महिला बचत गटाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी ग्रामीण भागात सगळ्यांना नळाद्वारे पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी हे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं पंतप्रधान म्हणाले बचत गटातल्या प्रत्येक सदस्य महिलेला व्यव्सायासाठी मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठ कोटी क्रमांकाची गॅसजोडणी पंतप्रधानांघ्या हस्ते लाभार्थी महिलेला प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आली औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्याच पर्यावरणपूरक स्मार्ट उद्योग नगरी ऑरिकचं उद्वाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाङ्यातल्या गोदावरी खोन्यात आणण्याच्या योजनेला केंद्र सरकार सर्व प्रकारे सहाय्य करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला

राज्यातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची जलद अंमलबजावणी केल्याबद्दल मोर्दींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं नाशिकमध्ये पहिल्या हायब्रीड मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजूरी द्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली

ऑरबिटर चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याच्या साद्यानं चंद्राच्या ध्रुवीय भागातलं पाण्याचं अस्तित्व आणि खनिजं यांचा अभ्यास करणं शक्य आहे असं इस्रोघे अध्यक्ष के सिवन यांनी प्रसार भारतीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं या ऑरबिटरचा कॅमेरा अत्यंत उच्च दर्जाचा असल्यामुळे त्याच्याकडून मिळालेल्या छायाचित्रांचा वद्यानिकांना खूप उपयोग होईल असं सिवन म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रोमधलं भाषण आम्हाला प्रेरणा देत राहील असंही सिवन यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी इस्रोच्या बंगळूरू इथल्या केंद्रातून बोलताना चंद्रयान मोहीमेसाठी शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अथक परिश्रमांसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरीही आपलं मनोबल कायम आहे त्याच बळावर इस्रोघे शास्त्रज्ञ आणखी मोठ्या मोहिमा पूर्ण करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला

राज्यातली दूरसंचार सेवाही पूर्णतः कार्यान्वित झाली असल्याचं ते म्हणाले केवळ दहशतवादाचा सामना करण्यासाठी जम्मू काश्मीर मध्ये लष्कर तस्तित आहे असं त्यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना स्पष्ट केलं

वाहतक नियम वाहनचालकांना वाहतुकीच्यानियमांचं पालन करण्याची सवय लावण्यासाठी नवीन अधिनियमांमध्ये दंडाची रक्कम अधिक आकारण्यात येत असल्याचं केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करत किमान भूर्दंड देऊन सुटका करून घेण्याची वाहनचालकांना सवय झाली आहे त्यामुळे लाल दिवा ओलांडून जाण्यामुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं गणेश विसर्जन आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं विनवत पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचं काल गौरींसह विसर्जन झालं पर्यावरणप्रक गणेशोत्सवाला प्रतिसाद देत यंदाही पुण्यातल्या बहसंख्य नागरिकांनी विसर्जन हौदात गणपतींचं विसर्जन केलं तसंच विविध संस्थांनी आयोजित केलेल्या निर्माल्य आणि मूर्ती दान उपक्रमालाही मोठा प्रतिसाद लाभला कषीमंत्री विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे मागेल त्याला शेततळे या योजनेच्या धर्तीवर आता मागेल त्याला ठिबक सिंचन योजना यवतमाळ जिल्ह्यात राबवली जात आहे असं कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल सांगितलं यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव इथं शेतकरी प्रशिक्षण आणि कृषी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शेतकऱ्यांमध्ये किटकनाशक फवारणी बोंडअळी व्यवस्थापन आणि कृषी विभागाच्या योजनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे

एल्यार परिषद पूण्यातल्या एल्गार परिषद प्रकरणातले आरोपी सुधीर ढवळे यांनी काल चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी नकार दिला चौकशी आयोगावर आपला विश्वास नाही असं ढवळे यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे चौकशी आयोगाचे एक सदस्य सुमीत मलिक यांच्या सदस्यत्वाला आपला आक्षेप आहे असं ढवळे यांनी म्हटलं आहे याआधी सुरेंद्र गडलिंग यांनीही चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी नकार दिला होता निवडणक आगामी विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी धुळे जिल्ह्यात विविध स्पर्धा उपक्रम आयोजित केले जाणार आहेत या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी काल दिले निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं आयोजित बेळकीत ते बोलत होते प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रँप शौचालय पाणी वीज आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले दिव्यांग दिव्यांग हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागानं दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार धोरण निश्वित केलं असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व मंत्रालयं आणि प्रशासकीय विभागांना दिले आहेत यानुसार राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागानं दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे

महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे शाळा कारवाई गेल्या शुक्रवारी गोरीपूजनाची सुटी जाहीर झालेली असतानाही शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा नागपूर जिल्हा शिक्षण विभागानं दिला आहे नागपूरमध्ये शुक्रवारी खूप जोरदार पाऊस झाला त्यावेळी सुटी न दिलेल्या एका सीबीएसई शाळेतील विद्यार्थी पाणी साठल्यामुळे शाळेत अडकून राहिले होते प्रशासनाला त्यांची सुटका करावी लागली यामुळे शाळांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे

आसेगाव बाजार इथल्या या शेतमजूराला कीटकनाशकामुळे विषबाधा झाल्याचं सरकारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात कालही पावसाचा जोर कायम होता संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेघा इशारा दिला आहे

कोल्हापूरमध्ये एनडीआरएफची तीन पथकं दाखल झाली आहेत दरम्यान कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरच्या आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रातही कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच कोयना धरणातली आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग रात्री वाढवण्यात आला दोन्ही नदीकाठावर पुराचा धोका लास्कात घेता सांगली जिल्हा प्रशासनानं लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे पालघर जिल्ह्यातही काल दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे हवामान राज्यातला पावसाचा जोर अजून कायम आहे मात्र आज कुठेही अतिवृष्टीचा इशारा नाही काल पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली विदर्भ आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली आज विदर्भ आणि कोकणात सर्वत्र तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे